मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा राज्यशासनाच्या ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत पश्चिम आणि मध्य रेल्वेची प्रवासासंदर्भात नवीन नियमावली जारी ब्रेक द चेनअंतर्गत लागू नव्या संचारबंदीची राज्यभरात कडक अमंलबजावणी रस्त्यावर शुकशुकाट

महाराष्ट्रासह दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा यामध्ये समावेश होता

या चर्चेत आयसीयू खाटांची संख्या तसंच कोविड उपचारांसाठीच्या अन्य सुविधा वाढविण्याच्या गरजेवर प्रधानमंत्र्यांनी विशेष भर दिला तसंच चाचण्यांची संख्या वाढवावी आणि सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्याकडे प्रामुख्यानं लक्ष द्यावं याचाही त्यांनी पुनरुच्चार केला वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची सुरळितपणे वाहतूक होणं आवश्यक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं गृहमंत्री अमित शहा आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन तसंच उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल हेही या बैठकीत सहभागी झाले होते तत्पूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी आज सकाळी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या देशातल्या प्रमुख उत्पादकांशीही मोदी आज चर्चा केली वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनचा प्रवठा आणि उपलब्धतेचा ते यावेळी आढावा घेतला रेमडीसीवीर चा काला बाजार टाळण्यासाठी उपाय करण्याचे मोदी यांनी आदेश दिले असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रधानमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर पत्रकारांना सांगितलं रेमडीसीवीर न्याय्य पद्धतीनं मिळण्यावर प्रधानमंत्री सकारात्मक आहेत असंही ते म्हणाले रिकामे टँकर वायुदलाच्या विमानानं नेण्याबाबत हि यावेळी चर्चा झाली

दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून तिर रुग्णांना तिथून बाहेर काढण्यात आलं आहे प्राथमिक माहितीनुसार एसी मध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटने बद्दल दुःख व्यक्त केलं आहे तसंच या दुर्घटनेतले जखमी लवकरात बरे होवोत असं आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनीही दुख व्यक्त करत मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हर्षवर्धन यांनी देखील या दुर्घटने बद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरार महापालिकेतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करतानाच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत कोविडच्या उद्रेकाला आळा घालण्यासाठी राज्यशासनाने सुरु केलेल्या ब्रेक द चेन मोहिमेशी सुसंगत नियमावली मध्य आणि पश्चिम रेल्वेने तयार केली आहे त्यानुसार उपनगरी गाड्यांमधून सरसकट सर्वांना प्रवास करता येणार नाही अत्यावश्यक सेवांमधले कर्मचारी शासकीय कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल मात्र ओळखपत्र सोबत बाळगावं लागेल मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ट्विटरवर म्हटलंय की केंद्र आणि राज्यसरकारी कर्मचारी महानगरपालिका कर्मचारी डॉक्टर्स रूग्णालय कर्मचारी लघ्धटेक्नीशियन अशांनाच तिकिट मिळू शकेल विशेष क्षमता असणाऱ्या व्यक्तींना तसंच उपचाराची गरज असलेल्या व्यक्तींना एक सोबती नेण्याची परवानगी असेल

संचारबंदीची सांगली जिल्ह्यात कडक अंमलबजावणी सुरु झाली असून सांगली मिरज शहरातील प्रमुख रस्ते सील करण्यात आले आहेत विनाकारण बाहेर येणाऱ्यावर आळा घातला जात आहे मिरजेतील संपूर्ण बाजारपेठा बंद आहे अत्यावश्यक सेवा तेवढ्या सुरू आहेत रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची एंटीजन टेस्ट करून त्यांना कोरोना सेंटर मध्ये पाठवल जात आहे

वाईन शॉप चे मालक आणि अन्य तीन जणना ताब्यात घेण्यात आले आहे

प्रामुख्याने अत्यावश्यक सेवेसाठी वैद्यकीय कारणासाठी तथा अंत्यसंस्कार किंवा गंभीर रुग्णासाठीच तिचा लाभ घेता येईल खासगी बसने आंतर शहर किवा आंतरजिल्हा प्रवासी वाहतुक करताना शहरामध्ये जास्तीत जास्त दोन थांबे ठेवाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पासून कडक नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे

आंतरजिल्हा प्रवासावर कडक निर्बंधा मुळे जिल्ह्यात दाखल होणारे तसेच जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे

दैनंदिन रुग्णवाढीचा हा जागतिक उंच्चाक आहे

राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा उद्रेक झाला असताना अकोला जिल्ह्यातल्या नांदखेड या गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही या गावानं ही कामगीरी कशी केली या बद्दल आकाशवाणीचे वार्ताहर मधू कसबे माहिती देत आहेत

मुंबईत भांडुप खिल्या ड्रीम्स मॉलमधल्या सनराईज रुग्णालयाचं तात्पुरतं भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णया विरोधात रुग्णालय व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे

महानगरपालिकेने रुग्णालयाला बाजू मांडण्याची संधी न देता भोगवटा प्रमाणपत्र रद्द केलं असं रुग्णालयाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं

कुलकर्णी यांच्या खंडपीठाने आज राज्यशासनाला दिले रुग्णालयाच्या टाकीत ऑक्सीजन भरला जात असताना एका व्हॉल्वमधून गळती होत असल्याचं निदर्शनास आलं मात्र दुरुस्ती सुरु व्हायच्या आतच दाब अचानक कमी होऊन पुरवठा जवळ जवळ तासभर बंद पडला असं प्राथमिक तपासणीत उघड झाल्याची माहिती सरकारी अधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली त्यांनी ही माहिती प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपात दाखल करावी असं न्यायालयाने सांगितलं प्राणवायू औकसीजनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ऑक्सीजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे रायगडवासियांसाठी दिलासा देणारी गोष्ट अशी की रायगड ऑक्सीजन निर्मितीत स्वयंपूर्ण आहे जिल्ह्यात तळोजा येथे एक आणि डोलवी पेण येथे दोन असे ऑक्सीजन निर्मितीचे तीन प्लांट आहेत

कोकणातलं पहिलं बालस्नेही पोलीस केंद्र रायगड जिल्ह्यात अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थापन झालं आहे

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिला या मुंबईतल्या निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेनं मुंबईतील पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक केली आहे

भुयारीकरणाचा टप्पा काही दिवसात पूर्ण झाला

यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेने अनेक बालविवाहाचे घाट उधळून लावण्यात आले जिल्हा बाल संरक्षण कक्षाने एप्रिल महिन्यात आठ बालविवाह रोखले

पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचं काल निधन झाले गेल्या महिन्यापासून ते अस्वस्थ होते

बिराजदार मूळचे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील आहेत सोलापुरातील महानगर पालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झाले पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यांत प्रावीण्य मिळवले बिराजदार यांनी मुसलमानांचा कुराण शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरित केला आहे